अखिल भारतीय व्यापारी संघाच्या पुणे शाखेचे अध्यक्ष दिलीप कुंभोजकर यांनी पत्रकाद्वारे याबाबत समाधान व्यक्त केलं आहे एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी यांच्या तर्फे देण्यात येणाऱ्या भारत अस्मिता राष्ट्रीय पुरस्कारांच वितरण उद्या पुण्यात होणार आहे यंदा हे पुरस्कार लखनौ इथल्या इंडियन इंस्टीट्यूट ऑफ मॅनेजमेंट चे माजी संचालक आणि मिरीचे महासंचालक पदमश्री डॉ प्रीतम सिंह आणि वेल्लूर इथल्या ख्रिश्चन मेडिकल कॉलेजच्या प्राध्यापिका आणि शास्त्रज्ञ डॉ गगनदीप कांग यांना प्रदान करण्यात येणार आहे या कार्यक्रमाला शास्त्रज्ञ डॉ रघुनाथ माशेलकर संगणक तज्ञ आणि नालंदा विद्यापीठाचे कुलपती डॉ विजय भटकर आणि एमआयटीचे अध्यक्ष डॉ विश्वनाथ कराड आदी मान्यवर उपस्थित असणार आहेत पुण्यात सुरु असलेल्या डेक्कन लिटरेचर फेस्टीवलच्या आजच्या तिसऱ्या दिवशी मराठी कवितेचा प्रवास या संवाद कार्यक्रमाला रसिकांचा चांगला प्रतिसाद लाभला यावेळी प्रसिद्ध कवी अशोक नायगावकर आणि वैभव जोशी यांच्याशी मिलिंद कुलकर्णी यांनी संवाद साधला वेगवेगळ्या कवितांमधील उपहास प्रतिमा यांच्या सादरीकरणामूळ कार्यक्रमात रंगत आली याच महोत्सवात भारतीय साहित्य का नया दौर या विषयावर ज्येष्ठ हिंदी साहित्यिक उदय प्रकाश यांच्याशी टिकम शेखावत यांनी संवाद साधला कवीच्या शब्दांकडे राजकीय सोयींनं पाहू नये असे प्रतिपादन साहित्य अकादमी पुरस्कार विजेते कवी उदय प्रकाश यांनी यावेळी केलं आपल्याच धर्मातील गोष्टींबद्दल लिहिणाऱ्या लेखकाला आपण समजून घेऊ शकत नाही तर दुसऱ्या धर्मातील लिखाण कधी समजून घेणार असा सवालही त्यांनी केला कवींनी आत्मकेंद्रित न राहता समाजात समरस व्हावं म्हणजे काव्यनिर्मितीची वाटचाल शाश्वततेकडं होईल असं मत डॉ मधुसूदन घाणेकर यांनी व्यक्त केलं मधुरंग संस्थेतर्फे पुण्यात नुकतच आयोजित करण्यात आलेल्या देश विदेशातील कवींसाठीच्या विश्व काव्य याग कार्यक्रमात ते बोलत होते या कार्यक्रमात शंभरहून अधिक कवींनी कविता सादर केल्या भारतीय विद्या भवन आणि इन्फोसिस फाऊंडेशनच्या सांस्कृतिक प्रसार उपक्रमांतर्गत संस्कार यात्रा या कार्यक्रमाचं आज पुण्यात आयोजन करण्यात आल होत

आयुर्वेदिक भस्म विचारमंच स्थापनेसाठी पुण्यात आज बैठक आयोजित करण्यात आली होती इंडियन ड्रग्ज रिसर्च असोसिएशनने त्यासाठी पुढाकार घेतला आहे

उल्हास जोशी बैठकीच्या अध्यक्षस्थानी होते

जयंत अभ्यंकरडॉ मंदार अक्कलकोटकर डॉ गुरुप्रसाद कुलकर्णी डॉ

राज्याचं वैभव असलेल्या ऐतिहासिक गड किल्ल्यांवर मादक पदार्थांचं सेवन करुन अन्य गैरप्रकार करणाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाई करण्याचे निर्देश राज्याच्या गृह विभागानं सर्व पोलीस ठाण्यांना दिले आहेत

स्थानिक तरूणांचं यावर बारीक लक्ष असतं त्यामुळं वेळीच हे गैरप्रकार रोखण्याचे प्रसंगही घडले आहेत

नमस्कार